विकासावर या देशाचा हक्क आहे असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरु असलेल्या चर्घेला उत्तर देताना मोदी बोलत होते त्यानंतर लोकसभेनं अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शक ठराव मंजूर केला लोकसभेत काल अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली मनरेगा तसंच संरक्षण विभागासाठीच्या खर्चात कपात करण्यात आल्याबद्दल विरोधकांनी यिंता व्यक्त केली बुलेट ट्रेनपेक्षा रोजगार निर्मितीवर सरकारनं लक्ष द्यावं असं तृणमूल कॉप्रेसचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव अजूनही सरकारच्या विचाराधीन असल्याचं राज्यसभेत कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लेखी उत्तरात सांगितल

महागाईचा दर नियंत्रणात राहून विकासाचा अपेक्षित वेग राखला जाईल याची काळजी पतधोरण विषयक समिती घेत असल्याचं सांगण्यात आलं

शरद पवार यांच्या प्रभावळीतील या संस्थेला ही जमीन माफक दरात दिल्याबद्दल भाजपा प्रवक्त्यांनी काल सरकारवर टीकेची झोड उठवली तर जमीन फक्त संशोधनासाठी आणि ती ही भाडेतत्वावर दिली आहे असा खूलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला दरम्यान उसाला लागणारं अमाप पाणी आणि काही कारणाने ऊस उत्पादन घटल्यास त्याचा साखर कारखानदारीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन आता उसाला पर्याय ठरु शकणाऱ्या शर्कराकंदच्या फायदेशीर शेतीचा विचार सुरु झाला आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत साखर निर्मितीसाठी उसाऐवजी शर्कराकंदचा वापर फायदेशीर ठरणारा असून आता उसापेक्षा अधिक उतारा देणाऱ्या आणि कमी पाण्यावर एकरी अधिक उत्पादन होऊ शकणाऱ्या शर्कराकंदवर पृण्याच्या वसंतदादा साखर संस्थेत संशोधन सुरु झालं आहे

त्यातून निर्माण होणार शर्कराकदाच अस्सल देशी वाण भविष्यात उसाच्या शेतीची जागा घेईल हे मात्र निश्चित आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी कोरोना भारत चीन सीमा रेषेवर कोरोना विषाणूसंदर्भात योग्य काळजी घेतली जात आहे

आत्तापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या सर्व संशयीतांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे महासंचालक अनुप बॅनर्जी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली दरम्यान लष्करी वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन सुरु असून त्यानिमित्ताने पुण्यात कालपासून तज्ञ डॉक्टरांच्या एका परिषदेला सुरुवात झाली आहे

एल्गार एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाकडे सोपवण्याचे अधिकार फक्त उच्च न्यायालयालाच आहेत त्यामुळे या अर्जावर निकाल देण्याचा अधिकार पुण्याच्या विशेष न्यायालयाला नाही असा युक्तिवाद काल बचाव पक्षातर्फे करण्यात आला हे प्रकरण एनआयएच्या मुंबई न्यायालाकडे वर्ग करण्याबाबत सध्या पूणे न्यायालयात सूनावणी सूरू आहे या प्रकरणी आज निकाल अपेक्षित आहे

पण हे पक्षी अन्य भागात स्थलांतरित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून महामार्ग चौपदरीकरणात लगतची झाड तोडल्याने अनेक पक्षांची घरटी मोडीत निघाली पण आता चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपन्यांनी कृत्रिम घरट्यांसाठी वनविभागाकडे तीन लाखांची रक्कम जमा केली

तसंच प्रत्येक पक्षासाठीच घरट आकाराने वेगळ असत त्यामुळे या कृत्रिम घरट्यामध्ये पक्षी वास्तव्याला येणार का असा प्रश्न पक्षीप्रेमींना पडलाय आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्गहन निलेश जोशी शिवाजी विद्यापीठ दीक्षांत कोल्हापर जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत कष्ट त्याग इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल कोल्हाप्रमध्ये केलं

देशातील शिक्षण पद्धतीमध्ये यापुढील काळात गुरूकल शिक्षण पद्धतीचा अवलंब व्हावा अशी अपेक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा

भूषण पटवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली

त्यानिमित्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा अँग्रीकॉस महामेळवा काल आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने कृषी शिक्षण उद्योग आणि नोकरीच्या संधी शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी याविषयी मंथन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले वनजमीन धारक अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी द्यावयाची मदत वनपट्टेधारक आणि वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत दिली

कुंभकोट आणि पडियालजोब इलाक्यातील इजारो नागरिक त्यात सहभागी झाले होते काय असतो हा उत्सव ते सांगणारा हा वृत्तांत राव म्हणजे रक्षक आणि पाट म्हणजे गावाची सीमा रावपाट हे गावाच्या सीमेवरील सीमारक्षक देव आहेत त्यांच्या परवानगीशिवाय गावात प्रवेश करता येत नाही अशी आदिवासींची समजूत आहे या दक्तिांमधीलच गंगाराम हा एक आहे म्हणून रावपाट गंगाराम घाट उत्सव आदिवासी दरवर्षी साजरा करीत असतात या यात्रेत केवळ पूजा अर्चाच नाही तर आदिवासींचे अधिकार आणि हक्कावरही चर्चा केली जाते यंदाही पुजाअचे सोबत सामूहिक वनहक्काचे दावे निकाली काढावे वनहक्कात महिलांचीही मालक म्हणून नोंद करावी वनविरोधी धोरणाविरुद्धसंघर्ष करावा असे ठरावही करण्यात आले

त्यामुळंच हे गड किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून त्यातील प्रमुख गडावर स्वतंत्र महोत्सव सूरु केला जावा अशी सूचना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे पर्यटन विभागाने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक काल मुंबईत आयोजित केली होती त्यावेळी ठाकरे बोलत होते निकृष्ट जेवण अहमदनगर जिल्ह्यात नवीन संगमनेर इथं आदिवासी मूलांच्या शासकीय वसतिगृहातल्या भोजनगृहात निकृष्ट अन्न मिळत असल्याच्या तक्रारीची दखल आदिवासी विभागानं घेतली असून ठेकेदारावर कारवाई केली जात असल्याचं कळवलं आहे विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणामुळे अन्नत्याग आंदोलन सुरु करून योग्य त्या कार्यवाहीची मागणी केली होती

मतदान गोंदिया लोकप्रतिनिधीनं आपल्या पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्याला पदावरून पायउतार व्हायला लावण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचं गोंदिया जिल्ह्याच्या मुर्री ग्रामपन्चायतीमध्ये काल पाहायला मिळालं या ग्राम पंचायतीचे सरपंच हेमंत उर्फ बबलू येरने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्राम पंचायत सदस्याना विबासात न घेता गावातील सर्व कामे केली असा आरोप त्यांच्या सहकारी पंचायत सदस्यांनी केला

त्यामध्ये सदस्यांना बहुमत मिळाल्यानं हेमंत येरणे याना पदावरून पाय उतार करण्यात आलं निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधीला पाय उतार करण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे निधन प्रसिद्ध कवी गीतकार आणि निवृत्त ब्रिगेडीयर डॉ सदाशिव जावडेकर यांच पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले टाटा टेनिस म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात ए टी पी टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहेत काल एकरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तिसरा मानांकित जेम्स डकवर्थ यानं उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर दुहेरीत बेलारुसचा आंद्रे वासिलेव्हीस्की आणि ईस्त्राईलचा जोनाथन एर्लिच या जोडीनं उपांत्य फेरी गाठली

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी महासंघानं काल या बाबतची घोषणा केली हवामान गेल्या चोवीस तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील